प्ण्यातल्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या खाटा आता अन्य आजारांच्या रुग्णांसाठी दिल्या जाणार आहेत कोविड रुग्णांच्या शहरातल्या घटत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्णे महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे अन्य रुग्णांच्या नियोजित शस्त्रक्रिया आता करता येणार आहेत पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग काहीसा नियंत्रणात आला असून महापालिकेने आठ क्षेत्रिय कार्यालयातील कॉलसेंटरमध्ये केलेली शिक्षकांची नेमणूक आता रद्द करण्यात आली आहे आता हे शिक्षक आपल्या मूळ आस्थापनांमध्ये पुन्हा रुजू होणार आहेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आज ही माहिती दिली

मात्र आता त्यांना त्यांच्या म्रळ कार्यक्षेत्रातील सेवेसाठी पाठवण्यात आले आहे

सध्या मंगल कार्यालयं सभागृह आणि खुल्या लॉन्समध्ये पन्नास लोकांच्या उपस्थितीत मंगल कार्य करण्याची परवानगी आहे ही अट शिथील करून क्षमतेच्या पन्नास टक्के व्यवसाय करण्याला परवानगी मिळावी अशा मागणीचं निवेदन शिवसेनेच्या प्णे शहर शाखेच्या वतीनं आयुक्त विक्रम क्मार यांना देण्यात आले आहे एखाद्या दुर्घटनेवेळी जखमी व्यक्तींवर तातडीनं औषधोपचार करण्यासाठी रेल्वेची इनबिल्ट इंजिन असलेली अपघात मदत गाडी अर्थात स्पार्ट पुणे विभागात दाखल झाली असून ती ज़्न्या गाडीची जागा घेणार असल्याचं रेल्वेच्या अधिकृत प्रवक्त्यानं सांगितलं पुणे विभागातील रेल्वे मार्गावर घाटमार्ग असल्यानं अपघाताची शक्यता लक्षात घेऊन ही नवीन गाडी प्रवण्यात आली आहे या गाडीला दोन्ही बाजूला इनबिल्ट इंजिन असल्यानं स्वतंत्र इंजिन जोडण्याची गरज भासत नाही जुन्या अपघात मदत गाडीला ती सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळं अपघातस्थळी पोचण्यासाठी तिला जादा वेळही लागत होता मात्र आता नव्या स्पार्ट गाडीत ती त्रुटी दूर करण्यात आली असल्यानं जखमींवर तातडीनं उपचार करणे शक्य होणार आहे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ

यानिमित्त दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे प्रमुख मेजर जनरल नवनीत कुमार यांनी पुण्यातल्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं कोरोना साथीच्या पार्श्वभामीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळून हा कार्यक्रम झाला पायदळ हे भारतीय लष्कराचा कणा आहे

प्ण्यात अन्न आणि औषध विभागानं केलेल्या भेसळविरोधी कडक करवाईत दोन कोटींहून अधिक किमतीचे खाद्यपदार्थ आणि तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे सणासुदीच्या काळात तेल तूप खवा मैदा या पदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध विभागाने आज धडक कारवाई केली